सोमवारपासून मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे

नाशिक विभागात सहा नागपूर विभागात चार औरंगाबाद विभागात दोन आणि लातूर विभागात एका मृत्यूची नोंद झाली कोल्हापूर आणि अकोला विभागात काल एकाही मृत्यूची नोंद झाली नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा आणि सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातल्या सर्व मुलींना कन्या दिवसाच्या श्रभेच्छा दिल्या आहेत केंद्र सरकारनं मुलींचं सशक्तीकरण त्यांचं शिक्षण आणि उत्तम आरोग्य तसंच स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीनं पाऊल उचललं असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भातल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे

इतर मागासवर्गीय प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करावी या प्रम्ख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे

आरक्षित तिकीट असण्याऱ्यांनाच या गाडीतून प्रवास करता येणार आहे आदिलाबाद तिरुपती आदिलाबाद विशेष गाडीही येत्या बुधवारपासून सुरु करण्यात येणार आहे ही गाडी पूर्ण आरक्षित असेल अनारक्षित तिकीटधारक प्रवाशांना या गाडीत प्रवेश करता येणार नाही

या महिलांना पाण्याची ग्णवत्ता तपासण्यासाठी साधनसाम्ग्री प्रवण्यात आली आहे